जम्मूच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये सीमेपलिकडून झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करानं पाकिस्तानची पाच आघाडीवरच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या

मानवी ढाल म्हणून गावक यांचा वापर करत नागरी वस्त्यांमधून पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफा आणि क्षेपणाखंही डागल्याचं संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलं भारतीय जवानांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यात पाकिस्तानचे अनेक जवान मारले गेले

बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी परिसरातही शरत्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं वृत्त आहे सीमेपलिकडून गोळीबार सुरु असून भारतीय जवानांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत दरम्यान काल बालाकोटमधल्या जैश ए महम्मदच्या सर्वात मोठ्या दहशतवादी अङ्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाची विमानं श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यात गस्त घालत आहेत हवाई दलानं काल केलेल्या हल्ल्यात दहशतवादी प्रशिक्षक आणि वरीष्ठ कमांडर मोठ्या प्रमाणात मारले गेले जम्मू आणि कश्मीरमधे शोपियाँ जिल्ह्यातल्या मेमंधर इं आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं काल रात्री शोध कार्य सुरु केलं संशयित ठिकाणी हे पथक शोध घेत असताना तिथं लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याचं वृत्त आहे गोळीबार अजूनही सुरुच असून यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री व्यँग यी यांच्याशी चर्चा करताना जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा ांड्रे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रश्न उपस्थित केला रशिया भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्शभूमीवर आज सकाळी वूझेन झें ही झिपक्षीय चर्चा झाली पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेनं पुलवामा दहशतवादी हल्ला केला असून त्याबद्दल भारतात दुःख आणि संतापाचं वातावरण असताना आपली भेट होत आहे असं स्वराज म्हणाल्या दहशतवादी गट आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तान पुरवत असलेल्या संरक्षणाचा थेट परिणाम म्हणजे हा हल्ला असल्याचं त्यांनी सांगितलं सुषमा स्वराज रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लावरो यांचीही भेट घेणार आहेत

अंतिम फेरी काल झाली आणि विजेत्यांची नावही जाहीर झाली आहेत संगणकीकृत कारभाराची प्रभावी अंमलबजावणी करणा यांसाठी प्रोत्साहनपर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज दिल्लीत प्रदान केले जाणार आहेत प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हे वार्षिक पुरस्कार वितरीत करतील एकूण सहा गटांमध्ये पुरस्कारार्थिंची निवड करण्यात आली आहे शाब्वत ई गव्हर्नन्स साठी पुढाकार घेणं नवीन पद्धती आखणं प्रसार करणं आणि त्याद्वारे योग्य तो परिणाम साध्य करणं या निकषांवर पुरस्कारांचं मुल्यमापन केलं जातं

भारत आणि बांगलादेश यांच्यातला महत्त्वपूर्ण द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रम असून गेली सात वर्ष दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून यांचं आयोजन केलं जातं उभय देशांच्या लष्करांमध्ये परस्पर संचलन क्षमता आणि सहकार्य अधिक मजबूत आणि व्यापक करणं हा यामागचा उद्देश आहे

पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीनसह कोणत्याही देशानं पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही यावरुन दहशतवादाला आश्रय देणा या शक्तीबाबत जग आता फार संयमी भूमिका घेऊ शकत नाही हे स्पष्ट होतय असं पाकिस्तानचे अमेरिकेतले माजी राजदूत यू एस

वॅशिंग्टन क्वें वृत्तसंस्थेशी बोलताना हक्कानी यांनी चीननं पाकिस्तानला पाठिंबा न देता केवळ दोन्ही देशांनी संयम राखण्याचं आवाहन केलंय याकडे लक्ष वेधलं

त्यावर फेरविचार करावा अशी याचिका आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी दाखल केली आहे तीही न्यायालयानं विचारात घेतली आहे या याचिकेची सुनावणी खुल्या न्यायालयात व्हावी अशी विनंती माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी तसंच ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केली ती न्यायालयानं मान्य केली आहे ज्येष्ठ विचारवंत एम एम कलवूर्गी यांच्या हत्येचा तपास विशेष तपास पथकांकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या आधी या प्रकरणाचा तपास कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून होत होता मात्र पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणा या विशेष तपास पथकानं या दोन्ही हत्यांमध्ये समान दुवे असल्याचं न्यायालयासमोर स्पष्ट केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धाखाड पीठाच्या देखरेखीखाली हा तपास होणार आहे जर कलब्र्गी गौरी लंकेश पानसरे आणि दाभोळकर या चौघांच्या हत्यांमध्ये समान धागेदोरे असतील तर या सर्व प्रकरणांचा तपास एकाच यंत्रणेकडून एकाच न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवा असं मत न्यायमूर्ती आर एफ नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या पीठानं व्यक्त केलं आहे राष्ट्रीय आणिबाणी जाहीर करुन मेक्सिकोच्या सीमेलगत भींत बांधण्यासाठी निधी मिळवण्यापासून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रोखणारा प्रस्ताव अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहानं मंजूर केला आहे डेमोक्रॅटिक पक्षांच बह्मत असलेल्या सदनात काल मंजूर झालेला हा प्रस्ताव आता रिपब्लीकन पक्षाच्या सीनेटकडे मंजुरीसाठी गेला आहे

जर हा प्रस्ताव सिनेटमधेही मंजूर झाला तर व्हेटो आणण्याचा ब्राारा ट्रम्प यांनी दिला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम योंग उन दुस या शिखर परिषदेसाठी व्हिएतनाम ब्रेल्या हनोई िंग पोचले आहेत कोरियन द्विपसमूह अण्वस्त्रमुक्त करणे आणि आंतरराष्ट्रीय प्रतिबंध उठवणं या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे तत्पूर्वी हे दोन्ही नेते रात्री मेजवानीसाठी एकत्र येतील अण्वस्त्रमुक्त उत्तर कोरिया वेगानं आर्थिकदृष्ट्या शक्तीशाली होईल असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे तर उत्तर कोरियानं गेल्या जूनमध्ये सिंगापूर कें झालेल्या बैठकीतल्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे दुसरी बैठक आवश्यक असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटलं आहे

मात्र अतिकू अबु बकर यांच्या पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनं हा निर्णय फेटाळला आहे या निवडणूक पक्रियेत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि विलंब झाला बोकोहराम या दहशतवादी गटाविरुद्ध कारवाई केल्याबद्दल बुहारी यांची प्रशंसा केली जात आहे बोकोहरामनं दहा हजाराहून अधिक लोकांची हत्या केली आणि त्यामुळे लाखो नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं यूएनएससी अर्थात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं येमेनमध्ये शांतता सुरक्षा आणि स्थैर्याला धोकादायक ठरणा या व्यक्ती आणि संस्थांवर घातलेल्या आर्थिक आणि प्रवास निर्बंध आणखी एक वर्षासाठी वाढवले आहे

येमेनमधली स्थिती अजूनही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं सुरक्षा परिषदेत एकमतानं मंजूर झालेल्या ठरावात म्हटलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आज बंगळुरु क्वे एम चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं तीन गडी राखून विजय मिळवल्यामुळे भारताला मालिका वाचवण्यासाठी या सामन्यात प्रयत्न करावा लागणार आहे या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये पाच एकदिवसीय सामने होणार असून त्यातला पहिला सामना येत्या शनिवारी हैदराबाद धिं होणार आहे नवी दिल्लीत सुरु असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत काल हंगेरीच्या वेरोनिका मेजरनं सुवर्णपदक पटकावलं